कोरोना बाधीतांची आणि कोविड बळींची संख्या वाढतीच

यासाठी भारतीय रिझव्ह बँकेनं राबवलेली धोरणं आणि उपलब्ध करून दिलेलं अर्थसाद्य लक्षणीय असून देशाची आरोग्य क्षेत्रातली गुंतवणूक वाढवण्याची गरजही या साथीमुळे अधोरेखित झाल्याचं नाणेनिधीनं म्हटलं आहे नाणेनिधीच्या आशिया प्रशांत विभागाचे संचालक चांग योंग री यांनी काल पत्रकार परिषदेत हे प्रतिपादन केलं

निधी कोरोना विरुद्धच्या लढाईत जनतेची एकजूट सहकार्य आणि मोलाची साथ अपेक्षित असून लोक दानशूर वृत्तीनं मदत करत आहेत असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे

म्हैसेकर कोरोनाची बाधा होऊन मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आधीच काही आजार असलेल्यांची संख्या जास्त असल्यांचं आढळून आलं आहे

ससून रुग्णालयाचा कार्यभार डॉक्टर तांबे यांच्याकडे सोपवण्यात आला असून व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली आहे सिम्बायोसिस संशोधन कोरोना बाधितांवर उपचार करणारे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत मात्र हे करत असताना रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमधून त्यांना विषाणूची बाधा होण्याचा धोका असतो हे टाळण्यासाठी पुण्याच्या सिम्बायोसिस संस्थेच्या संशोधन पथकानं एका आवरणाचं संशोधन केलं आहे त्याबाबत अधिक माहिती देत आहेत या पथकातले एक संशोधक डॉक्टर प्रेम पांडे

ज्यांच्यावर फारसे गंभीर गुन्हे नाहीत आणि ज्यांची कमी शिक्षा राहिली आहे अशा कैद्यांना सध्या मुक्त केलं जात असल्याचं तुरुंग महानिरीक्षक कार्यालयानं सांगितलं आहे महामार्ग देशव्यापी टाळेबंदीमुळे ठप्प झालेलं राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांचं अपूर्ण काम पुढच्या आठवड्यापासून पुन्हा सुरु होत असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सुत्रांनी दिली आहे सध्या लागू झालेल्या दूसऱ्या टप्प्याच्या टाळेबंदीत रस्ते बांधकामावरचे निर्बंध काही प्रमाणात हटवण्यात आले आहेत

अभियांत्रिकी शल्क कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण संस्थांनी विद्यार्थ्याकडून सक्तीनं शुल्कवसुली करू नये तसंच प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांचं वेतन थांबवू नये असं अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेन काल बजावलं या संदर्भात काही तक्रारी आल्यानंतर त्यात तथ्य आढळल्यास संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात येईल असा इशारा परिषदेनं दिला आहे विस्थापित राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये अडकून पडलेल्या विस्थापित मजूरांची माहिती संकलित करा त्यांना आवश्यक सोयी प्रवल्या आहेत की नाही ते बघा आणि मानसिक समुपदेशनाची सुविधाही उपलब्ध करून द्या असे निर्देश काल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले डॉक्टर आणि परिचारिकांना कोणत्या अडचणी येताहेत ते शोधा आणि त्या दूर करा असे निर्देशही न्यायमुर्ती आर व्ही घुगे यांच्या खंडपीठानं या संदर्भातील याचिकेच्या सुनावणी दरम्यान दिले आहेत

मात्र या वस्तूंच्या वाहतुकीसाठी त्यांना संबंधित प्राधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल

केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे सचिव पवन अग्रवाल यांनी काल याबाबत माहिती दिली या कंपन्यांतर्फे सुरु होणाऱ्या सुरक्षा स्टोअर मध्ये सोशल डिस्टंसिंगचा नियम तर पाळला जाणार आहेच शिवाय येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्थाही उपलब्ध असेल दुकानात काम करणाऱ्या व्यक्तींनाही मास्क आणि अन्य सूरक्षाविषयक साधनं दिली जाणार आहेत

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने एकाचा मृत्यू झाला आहे पृण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पालिकेनं क्षेत्रीय कार्यालय स्तरावर जलद कृती पथकं तयार करण्याचा निर्णय घेतला आहे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या संपर्कातल्या लोकांचा शोध घेण्याचं काम ही पथकं करतील खासदार राहुल शेवाळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मानखुर्द डॉक्टर्स असोसिएशन यांच्या माध्यमातून काल पासून पहिलं कम्युनिटी क्लिनिक सुरू करण्यात आलं

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने यांनी गेल्या महिन्यातल्या आपल्या मानधनाचा धनादेश मुख्यमंत्री मदत निधीसाठी सुपूर्द केला

वाढत्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंग अशक्य झाल्यानं उदगीरचा आडत बाजार अवघ्या एक दिवसातच बाजार समितीला बंद करावा लागला कोरोना विषाणूचं संकट रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असताना माकडतापाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे

सिंध्दुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यातल्या तळेरे ग्रामपंचायतीनं बाजारपेठेच्या प्रवेशद्वारावर निर्जंतुकीकरण कक्ष बनविला आहे असा कक्ष तयार करणारी जिल्ह्यातली पहिली ग्रामपंचायत ठरली आहे

पालघर जिल्ह्यात दररोज कोरोना पोझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडत चालली आहे त्यामुळे पालघर जिल्हा रेड झोन मध्ये आला आहे

कोरोना विरोधातील लढण्यासाठी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं दहा कोटी रूपयांची मदत जाहिर करण्यात आली आहे

सुभाष भामरे यांनी काल उपलब्ध करून दिल्या

आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठीकठीकाणच्या वार्ताहरांसह मंजिरी गानू पुणे साखर कोरोना संकटाच्या प्रतिबंधासाठी सरकारनं लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीमुळे जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेत साखर विक्रीला मोठा फटका बसल्याचं भारतीय साखर कारखाने संघटना अर्थात इस्मा या राष्ट्रीय संघटनेन म्हटलं आहे इंडोनेशियातून साखरेची मागणी वाढल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तोटा काही प्रमाणात भरून निधेल असं संघटनेनं म्हटलं आहे

यंदाच्या खरीप पेरण्यांच्या नियोजनासाठी काल मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात परिषदेत केंद्रीय कृषी आयुक्त एस

मल्होत्रा यांनी ही माहिती दिली कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ही परिषद दृकश्राव्य माध्यमातून घेण्यात आली

मच्छिमार सिंधदर्ग सिंधुद्ग जिल्ह्यातल्या मच्छिमारांच्या सर्व समस्या मार्गी लावण्यास सरकार कटिबद्ध असल्याच संपर्कमंत्री उदय सामंत यांनी काल सांगितल मच्छिमार संघटनांशी काल सामंत यांनी चर्चा केली एलईडी मासेमारी करणाऱ्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका असून मध्छिमाराना दिल्या जाणाऱ्या डिझेल परताव्या विषयी लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं

अखेरचं वृत्त हाती येईपर्यंत दोघांचे मृतदेह सापडले होते निधन रायगड जिल्ह्यातले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आर व्ही भूस्कूटे यांचं काल सकाळी माणगाव इथं वृद्वापकाळानं निधन झालं

त्यांनी आदिवासी आणि वेठबिगारांच्या कल्याणासाठी मोठं काम केलं आहे

हवामान राज्याच्या सर्वच भागात अवकाळी मळभ दाटून आलं आहे एकीकडे वादळी पाऊस हजेरी लावत असल्यानं हवेतला दमटपणा वाढला आहे दुसरीकडे सूर्य तळपत असल्यानं वातावरण तापलं आहे उष्ण दमट हवामानानं जनता त्रस्त आहे

तुम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विधासार्ह बातम्यासाठी ऐकत राहा